ते दुसऱ्यांदा तेलंगणाच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होत आहेत राजभवनातल्या प्रांगणात दुपारी दीड वाजता शपथविधीचा कार्यक्रम सुरु होईल चंद्रशेखर राव यांच्यासोबत काही नव्या मंत्र्यांचाही शपथविधी होईल मिझोराममधे मिझो नॅशनल फ्रंटचे नेते जोरामथांग येत्या शनिवारी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील छत्तीसगढ मध्यप्रदेश आणि राजस्थान मधल्या नवनिर्वाचीत काँप्रेस आमदारांनी विधिमंडळ पक्ष नेता निवडीचे सर्वाधिकार काँप्रेस अध्यक्ष राहल गांधी यांना दिले आहेत या तीन्ही राज्यांमधल्या काँप्रेस आमदारांच्या काल झालेल्या बैठकांमध्ये याबाबतचे ठराव संमत केले छत्तीसगढमध्ये झालेल्या बैठकीला खासदार मल्लिकार्जुन खरगे तर मध्यप्रदेशात झालेल्या बैठकीला ए

अँटोनी केंद्रीय निरीक्षक म्हणून उपस्थित होते राजस्थानमध्ये केंद्रीय निरीक्षक के सी वेणूगोपाल आणि राज्याचे प्रभारी अविनाश पांडे यांनी नवनिर्वाचित सदस्यांशी चर्चा केली हे नेते राह्ल गांधी यांच्यापुढे आमदारांचं म्हणणं मांडणातील त्यानंतर राह्ल गांधी मुख्यमंत्र्यांची नाव निश्वित करतील ब्रिटनमध्ये प्रधानमंत्री थेरेसा मे यांनी कॉन्झर्वेटिव्ह पक्षाच्या नेत्या म्हणून विक्वासदर्शक ठराव जिंकला आहे

या हल्ल्यातल्या शहीदांना आज उपराष्ट्रपती वैंकव्या नायडू संसदभवनात श्रद्वांजली वाहणार आहेत

या हल्ल्यात संसदभवन परिसराचे दोन सुरक्षा रक्षक दिल्ली पोलीस दलाचे पाच पोलीस कर्मचारी आणि केंद्रीय राखीव पोलीस दलातली एक महिला पोलीस हवालदार शहीद झाले होते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या शहिदांना अभिवादन केलं आहे ओदिशात भुवनेधर ॐ सुरु असलेल्या पुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धेत आज भारताचा उपांत्यपूर्व फेरीतला सामना नेदरलँडशी होणार आहे बेल्जियम आणि जर्मनी यांच्यातला सामनाही आजच होणार आहे